शिवाजीनगरचे जम्बो कोविड सेंटर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे त्याची पाहाणी केल्यानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला वाढत्या रूग्णसंख्येमुळे जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत असून ऑक्सिजन खाटांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचं मोहोळ म्हणाले

जे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी ही माहिती दिली

लसीकरण कोरोना लसीकरण केंद्रावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी तसंच ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुण्यातल्या मोठ्या गृहरचना संस्थांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याची मागणी विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांनी महापालिका आणि आरोग्य विभागाकडे केली आहे अनेक सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्यानं ही मागणी करण्यात आली आहे

त्यात काही डॉक्टरांचाही समावेश आहे त्यांच्या नियुक्तीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदारांना देण्यात आले आहेत याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना निगा केंद्र पुन्हा सुरु केले जात आहे

या परिसराच्या दर्शनी भागात चिन्हांकित फलक लावण्यात येतील त्याशिवाय भरारी पथकात वाढ पोलिस गस्त वाढवणे जनजागृतीचे विविध उपाय तसेच क्षेत्रीय कार्यालय पातळीवर वॉररूम आणि हेल्पलाईन सुरू करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत गदिमा स्मारक पुणे महानगरपालिकेच्या वतीने साकरण्यात येणाऱ्या अध्निक वाल्मिकी ग दि माडगूळकर म्हणजेच गदिमा यांच्या स्मारकाचं भूमीपूजन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि माडगूळकर कुटुंबियांच्या वतीने आज प्रण्यातील कोथरूडमधील महात्मा सोसायटीमध्ये करण्यात आले कोरोना नियमांचे पालन करत मर्यादित उपस्थितीत हे भूमीपूजन पार पडले

विमा संरक्षण न दिल्यास धान्य वितरण बंद करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी दिला आहे

सकाळी आकाश ढगाळ होते दुपारनंतर उन्हाचा कडाका कमी झालात्यानंतर शहराच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली उद्याही संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पूणे वेधशाळेने वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत